यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात दहा भूमिहीनांना जमिनीची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे पंतप्रधानांच्या हस्ते वितरीत करण्यात आली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 आसाममधील स्थानिक मूळ जमीन मालकांना कायदेशीर संरक्षण देणे आणि स्थानिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करणे हा या मागचा उद्देश असल्याचे मोदी यावेळी म्हणाले मालकीची भूमी मिळाल्यामुळे मूळ निवासियांना जमीन मिळेलच त्याशिवाय त्यांना त्यांचे राहणीमान उंचावण्याची तसेच कृषी संबंधित इतर योजना जसे पंतप्रधान किसान सन्मान योजना किसान क्रेडीट कार्ड योजना अशा अनेक योजनांचा लाभ घेण्याचीही संधी मिळेल तसेच या जमिनीच्या माध्यमातून उद्योग धंद्यासाठी कर्ज सुविधा देखील त्यांना मिळू शकेल असे पंतप्रधान पुढे म्हणाले

या समारंभाला आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते आसामच्या जनतेसाठी हा दिवस खूप महत्वाचा असल्याचे सोनोवाल या वेळी म्हणाले

कोविड लस शेजारी देश शेजारी प्रथम या धोरणाला अनुसरून भारताने आपल्या शेजारील आणि मित्र देशांना कोविड प्रतिबंधात्मक लस पुरवण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार म्यानमार मॉरीशस मोरोक्को आणि सेशेल्स या देशांना काल भारतीय बनावटीची कोविशिल्ड लस प्राप्त झाली या देशांना टप्प्याटप्प्याने ही लस पुरवण्यात येईल असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले मात्र असे करताना देशांतर्गत या लसीचा पुरेसा पुरवठा असेल याची खातरजमा करण्यात येईल असेही श्रीवास्तव पुढे म्हणाले ब्राझीलला देखील भारताने कोविशिल्ड या कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा केला आहे अशा संकट काळात भारताने केलेल्या मदतीबद्दल ब्राझीलचे राष्ट्रपती जईर बोल्सोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत

नागालँडमध्येही काल दोन नवीन रुग्णांची नोंद झाली

त्यानिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींना ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे नेतार्जीच्या असीम धैर्य आणि पराक्रमाच्या सन्मानार्थ आजचा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करणे हे यथोचितच आहे असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात नेतार्जींचे अभूतपूर्व योगदान असून ते अतिशय लोकप्रिय नेते होते आणि त्यांचा त्याग भारतीय जनतेला सदैव प्रेरणादायी राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतमातेचे सच्चे सुपुत्र होते आणि त्यांनी केलेल्या देशसेवेसाठी देश सदैव त्यांचा ऋणी राहील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आदरभावना व्यक्त केल्या आहेत नेताजींच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे नेताजी कटक नेताजींच्या जन्मगावी कटक येथील वस्तुसंग्रहालयात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सांस्कृतिक मंत्रालयाने एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला आहे दरवर्षी नेतार्जीच्या या जन्मगावाला भेट देण्यासाठी बहुसंख्येने नागरिक येतात गोव्यात पणजी येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही आज नेतार्जीना आदरांजली म्हणून श्याम बेनेगल यांचा नेताजी सुभाषचंद्र बोस द फरगॉटन हिरो हा चित्रपट दाखवला जाणार आहे कोलकता येथे होणाऱ्या पराक्रम दिवस सोहळ्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत यावेळी नेताजींच्या स्मृतीप्रित्यर्थ काढलेल्या नाण्याचे आणि टपाल तिकीटाचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे तसेच नेताजींच्या आयुष्यावरील कायमस्वरुपी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे

पंतप्रधान मत्स्य संबंध योजनेअंतर्गत ही मदत देण्यात आली आहे

बाळासाहेब ठाकरे जयंती शिवसेना संस्थापक बाळासहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे बाळासाहेब आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ होते त्यांनी लोककल्याणासाठी अविरत काम केले असे मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे

मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागाने नुकत्याच केलेल्या काही सुधारणांची जितेंद्र सिंह यांनी पत्रकारांना माहिती दिली नव्या सुधारणेमुळे तरूण अधिकाऱ्यांना सरकारचे कामकाज आणि प्राधान्यक्रम याबाबत सेवेच्या सुरुवातीच्या काळातच माहिती होण्यास मदत होणार आहे या निर्णयाचे तरूण अधिकाऱ्यांनीही स्वागत केले असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले चेन्नई शाळा सरू तमिळनाडूमधील शाळा तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली राज्य सरकारच्या अशा प्रकारच्या निर्णयांमध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही तसेच शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारवर दबाव आणणे योग्य नाही असेही न्यायालयाने सांगितले दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या प्रशासनाने पुढच्या महिन्यापासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत शाळांमधील वर्ग सुरू करण्याच्या वेळा आणि कालावधी वेगवेगळा असावा अशी सूचना सरकारी आणि खासगी शाळांना करण्यात आली आहे बिहार बसप बहुजन समाज पक्षाचे बिहारमधील एकमेव आमदार महंमद झमा खान यांनी काल संयुक्त जनता दलात प्रवेश केला खान हे चैनपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत हवामान राजधानी नवी दिल्लीत आज वातावरणात दाट धुके राहण्याचा अंदाज आहे मुंबई आणि कोलकता येथे मात्र हवामान कोरडे असेल